हे तरुणप्रथमच लोकसभा र्निवडण्ककांसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत

दरम्यान मतदार नांदणीमध्ये राज्यात र्माहला मतदारही आघाडीवर आहेत

र्निवडणूकांमध्ये होणाऱ्या पैशाचा द्ररुपयोग रोखण्यासाठी स्वच्छ निवडण्का घेणं हे राष्ट्रासमोर मोठं आव्हान असल्याचं अरोरा यांनी या वेळी सांगितलं निवडणुकांमधल्या पैशाचा द्रुपयोग टाळण्यासाठो र्निवडणूक आयोग कटोंबद्व असून उमेदवारांसाठो र्निवडणूक प्रचाराच्या खचाबाबत मागदशक सूचना जारां करण्यात आलां असल्याचं ते म्हणाले

आंबेडकराईड पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे नागपूर रामटेक आणि चंद्रपूर या तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा पक्षाचे अध्यक्ष विजय मानकर यांनी केली नागपूरमधून विजया बागडे रामटेकमधून विनोद पाटील तर चंद्रपूर मतदारसंघातून नितेश डेांगरे या उमेदवारांचा यात समावेश आहे भारतीय जनता पार्टीनं नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक संचालन समितीची घोषणा केली चंद्रशेखर बावनकुळे हे गट प्रमुख राहणार असून आमदार सुधाकर देशमुख हे निवडणूक प्रमुख राहतील या समितीमध्ये माजी खासदार दत्ता मेघे यांच्यासह खासदार विकास महात्मे आमदार विकास कुंभारे आमदार गिरीश व्यास आमदार अनिल सोले तसंच महापौर नंदा जिचकार यांचा समावेश आहे तर राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील हे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी राहतील

यामध्ये मेघालयाचे माजी म्ख्यमंत्री मुकूल संगमा र्आखल भारतीय माहला काँग्रेसच्या प्रमुख सुश्मिता देव आर्गाण ज्येष्ठ नेते पी एल पुर्नानया यांचे पुत्र तनुज पुर्नानया यांच्या नावाचा समावेश आहे लोकसभा निवडण्कोच्या अन्षंगानं ब्लढाणा जिल्ह्यात आदश आचारसंगहता लागू झालां त्यातच जिल्ह्यातील चिखलां इथं आचारसंगहता भंगाचा पाहला गुन्हा दाखल झाला र्चिखलां शहरांमध्ये भारतीय टपाल र्विभागाच्या कायालयात र्खिडकांलगत पंतप्रधानांचा फोटो ईांडया पोस्ट बँकेचे फ्लेक्स दशनी भागात लावण्यात आले होते

कागदी बिलाचा वापर कमी करून ई मेल आणि एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन म्हणून प्रति वीज बील दहा रूपये सवलत महावितरणातर्फे जाहीर करण्यात आली आहे

वीज बील ऑनलाईन पाहण्यासाठी महावितरणतर्फे ग्राहकांना मोबाईल एप आणि महाडिस्कॉमच्या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत गोग्रीनचा पर्याय ग्राहकांना निवडण्यासाठी अॅप आणि संकेतस्थळाचा वापर करण्याचा आवाहन वितरणातर्फे करण्यात आला आहे

मंगळवारां झालेल्या या दुघटनेत सहा लोक मृत्यूमुखी पडले होते

मधमाशी केवळ मध आणि मेणच देत नसून तिनं केलेल्या परागीकरणामुळं पिकांचं उत्पादन वाढतं त्याशिवाय उत्पादनाची गुणवत्ता देखिल सुधारते असं संशोधनातून सिद्ध झालं आहे परंत्र ज्या भागात रासायनिक शेती किंवा रसायनांचा अत्याधिक वापर शेतीमध्ये केला जातो तिथं मधमाशांचा वावर आढळून येत नाही याचा परिणाम बीटी कापसाच्या उत्पादनावर होत असल्याची माहिती वर्धा जिल्ह्याचे मधमाशी पालन तज्ञ डॉ गोपाळ पालिवार यांनी बीजोत्सव या नागपुरात आयोजित सेंद्रिय शेती उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या दिवशी दिली नागप्ररात तीन दिवसीय बीजोत्सव या सेंद्रिय शेती आधारित उत्पादनांच्या प्रदर्शनाचं आयोजन म्यूर रूग्णालयाच्या परिसरात करण्यात आलं असून इथं विविध शेतीविषयक उत्पादन ठेवण्यात आली असून तज्ञांच्या मार्गदर्शन सत्रांचं देखिल आयोजन करण्यात आलं आहे या देशातील संवैधानिक संस्था संपविण्याचा प्रयत्न केला जात असून संविधानाची मूल्य जपण्यासाठी काँग्रेसचा लढा असल्याचं मत कॉग्रेस पक्षाचे नागपूर लोकसभा मतदार संधातील उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केलं कॉग्रेस पक्षाकडून पटोले यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर आज नागपूर इथं त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत संवाद साधला नाना पटोले प्रढं म्हणाले की गेल्या पाच वर्षात देश रसातळाला गेला असून सर्वच क्षेत्रात देशाची पिछेहाट झाली आहे नागपूर शहरातील नागरिकांवार विकास कामांच्या नावावर विविध प्रकारचे कर्ज लादण्यात आलं असून यावर श्वेत पत्रिका काढण्याची मागणी पटोले यांनी यावेळी केली मिहान प्रकल्प पूर्णत्वास नेणे आणि आरोग्याची विस्कटलेली घडी ठीक करणं यावर आपला विशेष भर राहणार असून बरोजगारांच्या हाताला रोजगार देण्याचं आपला उद्देश असल्याचं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं लोकसभा ानवडणूकांच्या पाश्वभूमीवर आदश आचारसंाहतेचं पालन होण्याच्या दृष्टांनं मजकूर तपासणी र्भानयमा अंतगत पेड न्यूज आर्थण सोशल र्भमडीयावराल मजकूरासंदभात सजगतेनं काम करावं असे निदश अमरावतीचे जिल्हार्धिकारां शैलेश नवाल यांनी अमरावती इथं दिले

र्दिव्यांग मतदारांची नांदणी मतदान कद्राचा शोध व्हांल चेअरची मागणी इत्यादी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठो पीडब्ल्यूडी हे एप उपलब्ध आहे

निवडणुकॉसंदभातील अडचणी मतदार यादींची मार्ाहती यासोबतच मतदारांच्या तक्रार्रांची दखल या माध्यमातून घेण्यात येणार असल्याचं निवडणूक र्वभागातफ सांगण्यात आलं आहे पुण्याच्या स्वाती शिंगाडे हिनं डीडी महिला शेतकरी पुरस्कारात प्रथम क्रमांकानं पटकावला आहे डीडी किसान वाहिनीतर्फे नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात प्रसारभारतीचे अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांच्या हस्ते त्यांना पुरस्कृत करण्यात आलं यावेळी बोलताना ते म्हणाले की सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट डीडी किसान वाहिनीचं असून या वाहिनीनं महिला शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचंही त्यांनी सांगितलं पारंपारिक लोककलांचा प्रचार आणि प्रसार अधिकाधिक होऊन लोककलांचं जतन करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीनं खडीगंमत महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे

सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीनं दरवर्षी विविध पारंपरिक लोककला महोत्सवाचं आयोजन केलं जातं या खडीगंमत महोत्सवात विदर्भातील पारंपरिक खडीगंमत लोकनाट्याचं सादरीकरण केलं जाणार आहे या सात दिवसीय महोत्सवात दररोज एक शाहीरी पथक आपली कला सादर करणार आहे

अमरावतीला मोठ्या प्रमाणात प्र्रातसाद लाभत असल्यानं ऑनलाईन अज भरण्याच्या प्र्राकयात अमरावती र्वभागातून अमरावती जिल्हा पर्माहल्या क्रमांकावर असल्याचं आमच्या वाताहरानं कळवलं आहे